शिवसेनाप्रम्ख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांची आदरांजली राज्यात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नवी दिल्ली इथं होणार असलेली महत्त्वाची बैठक उदयापर्यंत पृढं ढकलली आहे पवार यांनी आज संध्याकाळी पृण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाभा समितीची बैठक बोलावली होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीच्या संभाव्य सरकारमधल्या सत्ता वाटपाबाबत तसंच मंत्रीपदांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे हिंदुत्त्वाच्या मुदयावर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एकमत होणं अशक्य असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे दानवे आज जालना इथं भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी सुरू असलेले शिवसेनेचे प्रयत्न टिकणारे नसल्याचं ते म्हणाले महापूर अतिवृष्टी आणि लोकसभा विधानसभा निवडण्कांम्ळे लांबणीवर पडलेल्या राज्यातल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका टप्याटप्यानं घेतल्या जाणार आहेत कमीत कमी खर्चात आणि जलद गतीनं या निवडणुका होण्यासाठी राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण विभाग प्रयत्नशील आहे या निवडण्कांसाठी सार्वत्रिक निवडण्कीच्या धर्तीवर सहकारी संस्थांच्या निवडण्कासुद्धा ईव्हीएम मशिनदवारे घ्यायचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर जगदीश पाटील यांनी कोल्हापुरात वार्ताहरांना दिली सहकारी संस्थांच्या निवडण्कांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या धर्तीवर स्वतंत्र सहकार निवडणूक आय्क्त विभाग सूरू झाला पाहिजे अशी सूचनाही त्यांनी केली आहे

सहकारी संस्थांच्या निवडण्काची पात्र मतदार यादी संकेतस्थळावर टाकायचा प्राधिकरणाचा प्रयत्न आहे असंही पाटील यांनी सांगितलं पक्षांतर्गत संघर्षाचा फटका बसू नये म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतल्या भाजपच्या सर्व नगरसेवकांची अज्ञातस्थळी रवानगी केली आहे

महापौर आरक्षण सोडतीत चंद्रपूर महानगरपालिकेत ख्ल्या प्रवर्गासाठी आरक्षण निघाल्यामुळे इच्छक नगरसेवक विरोधात जाऊ नयेत यासाठी पक्षानं पूर्वखबरदारी म्हणून नगरसेवकांना अज्ञातस्थळी पाठवलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाम्ळे न्कसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत

त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडे पाठवला आहे

त्यानुसार राष्ट्रीय एकता दिवस अल्पसंख्याक कल्याण दिवस भाषिक स्संवाद दिवस ध्वजदिन द्र्बल घटक दिवस सांस्कृतिक एकता दिवस महिला दिन जोपासना दिवस साजरे केले जाणार आहेत या सप्ताहात दुर्बल घटक व्यक्तींना इंदिरा आवास तसच इतर योजनेतील घरांच वाटप भूमिहीन मजूर लोकांना शेतजमीन वाटप केली जाणार आहे

उद्यापासून स्रु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षांनी गेल्या अधिवेशनाप्रमाणेच सहकार्य करायचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज नवी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते नियमांनुसार सर्व विषयांवर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं त्यांनी सांगितल्याचं संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं सरकार देत असलेलं सर्व मुद्दयांवर चर्चा करण्याचं आश्वासन कधीच पूर्ण होत नसल्याचा मृद्दा संसदेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी बैठकीत उपस्थित केला तसंच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दल्ला यांना संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्याची परवानगी देण्याची मागणीही विरोधी पक्षांनी सरकारकडे केली तुणमुल कॉग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्यावर चर्चेची मागणी केली या बैठकीला विविध पक्षांचे नेते उपस्थित होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस पंकजा मुंडे आणि इतर काही भाजपा नेत्यांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आज शिवसेनेच्या कार्यकर्त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस रिपाईचे नेते आणि कार्यकर्त्यानी स्मृतिस्थळावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली स्मृतिदिनानिमित्त शिवाजीपार्क परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता सोलाप्रजवळ आज एका झायलो गाडीनं ट्रकला जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात झायलो गाडीतले तीन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला जखमीला सोलाप्रच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे

रिद्वी आणि सिद्धी या दोघींचीही सलग तिसऱ्या वर्षी खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे मंगोलियात उलानबतोर इथं आयोजित आशियाई य्वा म्ष्टीय्द्ध स्पर्धेत भारताच्या पाच महिला म्ष्टियोद्धयांनी सुवर्णपदकं जिंकली आहेत नाओरेम चानू विंका सनामाचा चानू पूनम आणि स्षमा यांनी स्वर्णपदकं पटकावली प्रुषांमधे सेलायसाय आणि अंकीत नरवाल यांनी रौप्य पदकं पटकावली

औरंगाबाद शहरात पुढच्या आठवड्यात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या जनजागृती निमित्त आज सकाळी शहरातून समता वाहन फेरी काढण्यात आली

रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याबरोबरच घरग्ती उपचारांतून रुग्ण दगावण्यांच्या समस्येवर प्रकाशझोत टाकणाऱ्या काश लघ्पटाचं प्रदर्शन आज नंद्रबारमधल्या अमर चित्रमंदीरात करण्यात आलं यावेळी नंदरबारच्या खासदार डॉ हिना गावित यांच्यासह जिल्ह्यातले विविध मान्यंवर उपस्थित होते